विधानसभेच्या आजच्या कामकाजाची सुरूवातच औरंगाबादच्या कचरा प्रश्वावरच्या लक्षवेधी सुचनेवरच्या चर्चेतल्या गोंधळानं झाली आंदोलकांना पोलीसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेध करत यशस्वी यादव यांच्या निलंबनाची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चर्चेच्या सुरूवातीलाच केली या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एका महिन्याच्या आत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांच्या समितीमार्फत केली जाईल आणि त्यांच्या शिफारसीनुसार कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आंदोलन केल्याबद्दल स्थानिकांवर दाखल झालेले गुन्हे मागं घेऊ मात्र पोलीसांना मारहाण केल्याबद्दल दाखल झालेले गुन्हे मागं घेतले जाणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे असं सांगत जो पर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँप्रेसचे अजित पवार यांनी केली आदिवासी आश्रमशाळा आणि वसतीगृहांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रं बसवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी एका तारांकीत प्रश्नाच्या लेखी उत्तरादरम्यान दिली एस टी स्थानकांमधल्या शौचालयांची द्रवस्था संपवण्यासाठी राज्य परिवहन मंडळाला मिळालेल्या सामाजिक बांधिलकी निधीतून या शौचालयांच काम हाती घेतलं जाईल तसंच यापुढं बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावर शौचालयांच काम दिलं जाणार नाही असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषदेत सांगितलं याप्रश्नी राष्ट्रवादी काँप्रेसचे अमरसिंह पंडित यांनी चर्चा उपस्थित केली होती या चर्चेला उत्तर देताना रावते यांनी ही माहिती दिली राज्यातल्या सर्व एस टी स्थानकावर सीसीटीव्ही लावण्याचं काम सुरू झालं असून या पहिल्या टप्प्याचं काम मराठवाङ्यात झालं आहे उर्वरित स्थानकांसाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असल्याचं त्यांनी सागितलं

औरंगाबादमध्ये निर्माण झालेल्या कचराकोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी केलेल्या मारहाणीचे संतप्त पडसाद आज विधानपरिषदेतही उमटले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत स्थगन प्रस्ताव मांडत जनतेचं आंदोलन चिरडून टाकण्यासाठी कायदा हातात घेणाऱ्या पोलीस आयुक्तांवर कारवाईची मागणी केली शिवसेनेचे अनिल परब आणि काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनीही याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला याप्रकरणी औरंगाबाद पोलीस आयुक्तांना एका महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं असून त्याच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचं सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केलं भाजपा शिवसेनेच्या टेकुवर सत्ता भोगत असूनही आम्हाला जी वागणुक दिली जात आहे ती आम्ही विसरणार नाही असं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी म्हटलं आहे ते आज विधान भवनात बातमीदारांशी बोलत होते आता भाजपाशी पुन्हा युती शक्य नसल्याचे संकेत त्यांनी दिले संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवर केलेल्या गदारोळामुळे आज लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं

चौधरी यांनी केला

जखमींपक्री काहींची प्रकृत्ती चिंताजनक आहे बुलडाणा जिल्ह्यात झाडेगाव खांडवी मार्गावर काल संध्याकाळी विवाह सोहळा आटोपून घरी परतत असलेल्या नवरदेव नवरीच्या वाहनाला अपघात झाला

सातारा शहर आणि परिसरात आज सकाळी पावणे सहाच्या सुमाराला पावसाच्या हलक्या सरी पडल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागात काल संध्याकाळी अवकाळी पाऊस पडला राजापूर आणि लांजा तालुक्यांच्या पूर्व भागात पावसाच्या सरी कोसळल्या दिवसभर वातावरण ढगाळ होतं सायकाळी तासभर पावसानं हजेरी लावली अवकाळी पडलेल्या या पावसानं हापुस आंबा आणि काजुच्या बागायतींचं मोठं नुकसान झालं आहे